दुसरी मात्रा मिळालेल्या कोरोना योद्ध्यांचं प्रमाण अर्थातच यापेक्षाही बरंच कमी आहे

पण दररोज जेवढ्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे तेवढं लसीकरण होताना दिसत नाही

विवाह समारंभ कोरोनाच्या वाढत्या प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विवाह समारंभाच्या निमित्तानं होणारी गर्दी स्थानिक प्रशासनासाठी मोठी डोकेद्खी ठरली आहे जिल्हा प्रशासनांकडून विविध उपाय योजना जारी केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही त्यामुळंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत अशा कार्यक्रमांवर बारकाईनं लक्ष ठेऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या नियमित कोरोना आढावा बैठकीत केंद्रीय पथकानं व्यक्त केलेला टाळेबंदीविषयक अभिप्राय राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ

केंद्रीय पथकासोबत डॉ आवटे यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा केला असून टाळेबंदी हा उपाय कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात योग्य ठरतो सद्यस्थितीत टाळेबंदी नको तर तपासणी आणि चाचण्यांची संख्या वाढवून त्याचबरोबर रुग्णांवर वेळीच योग्य उपचार करून ही साथ रोखणे शक्य असल्याचं स्पष्ट मत या पथकानं व्यक्त केल्याचं डॉ

टाळेबंदीऐवजी निर्बंध अधिक कडक करुन रुग्ण शोधून त्यांना विलगीकरणात ठेवण्यावर त्याचबरोबर चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय बैठकीत झाला त्याचवेळी लसीकरणावर अधिक भर देऊन जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावरही बैठकीत एकमत झाले शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आता त्यादृष्टीनं कामाला लागली आहे

पुणे जिल्ह्यात केंद्रीय पथकाने कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाबाबत निरीक्षण केले आहे पुढचे दोन महिने खूप धोक्याचे आहेत असा इशारा जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिला केंद्रिय पथकाच्या निरीक्षणावरून नियमावली तयार करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं

निर्देश पुणे जिल्ह्यात तसंच बारामती तालुक्यात आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची सातत्याने होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हलगर्जीपणा करु नका सर्वांनी गंभीरपणे घ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी काल दिले बारामती इथंकोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी लोकांची संख्या मर्यादित ठेवणसंस्थात्मक विलगीकरणावर भर देणं गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच परवानगी द्यावी कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्री याची कमतरता भासणार नाही याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी असे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले बैठकीला पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोजक्मार लोहिया पूण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देखमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते

महापालिकेनंआता खासगी रुग्णालयातील खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत

त्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून खासगी रुग्णालयांना यासंदर्भात पत्रही पाठवले आहे उपचार घेत असलेल्यांची रुग्णसंख्या पाहता रुग्मालयातील ऑक्सिजनची गरज असलेल्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे सध्या ऑक्सिजन बेडवाढवण्यावर भर देण्यात येणार आहे महापालिकेकडे सध्या बेड उपलब्ध आहेत मात्र खासगी रुग्णालयांनाही त्यांचे बेड तयार ठेवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत अनेक रुग्णालयांनी बेड राखीव ठेवण्याला सुरुवात केली आहे अन्य काही रुग्णालयांना पत्र पाठवण्यात आले असल्याचे महापालिका आरोग्य विभागाकडून काल सांगण्यात आले आहे रत्नागिरी शिमगोत्सव यावर्षीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपारिक शिमगोत्सवात परंपरेनुसार मोजक्या वीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी घरोघरी नेण्यास परवानगी देण्यात आली आहे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातला प्रमुख सण असलेल्या शिमगोत्सवावर प्रशासनानं काही बंधनं घातली होती पारंपरिक पद्धतीनं घरोघरी जाणाऱ्या ग्रामदेवतेच्या पालख्या मंदिराबाहेर काढण्यास बंदी घालण्यात आली होती मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे

नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे

किमान दहा दिवस प्रेल इतका साठा आता आरोग्य विभागाला उपलब्ध झाला आहे

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं नमस्कार